सार्वजनिक परिवहनासाठी भारत लवकरच एक देश एक कार्ड धोरण जाहीर करेल असं निति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितलं परिवहनाच्या विविध प्रकारांना जोडण्यासाठी हे पाऊल उचललं जात असल्याचं त्यांनी सांगितलं

कोणत्याही अर्थव्यवस्थेचा विकासाचा कणा म्हणजे चांगलं परिवहन असून जीडीपीच्या चार टक्के तिका वाटा रस्ते परिवहनाचा असतो असं कांत म्हणाले देशातलं जनमत बदलू लागले असून आता लोकसभा निवडणूक झाल्या तर भाजपाला दोनशे जागाही मिळणार नाहीत असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे ते आज नाशिक धिं बातमीदारांशी बोलत होते देशात भाजपाशिवाय पर्याय नाही असा भ्रम निर्माण केला जात आहे मात्र सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन आता जनता करेल असंही ते म्हणाले राज्यातल्या रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल त्यांनी राज्य सरकारवर टीका केली पाणी अडवण्यासाठी जलसंजीवनीसारखे प्रकल्प राबवण्यासाठी योग्य दिशा राज्यकर्त्यांकडे नाही त्यामुळे हा प्रकल्प राबवण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रेटा लावण्याची गरज असल्याचं शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांनी म्हटलं आहे ते आज राहुरी धिल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शेतकरी परिषदेत बोलत होते नवनविन जाचक कायदे आल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असं ते म्हणाले महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ के पी विधनाथा यांच्या हस्ते या परिषदेच उद्घाटन झालं आजचा शेतकरी पाऊस आणि बाजारभाव यामध्ये भरडला जातोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारखे प्रश्न निर्माण झालेत स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी तसंच होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत असं डॉ विश्वनाथा म्हणाले ाब्रेन दरवाढ रद्द करावी बोंडअळीनं नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई द्यावी या आणि तिर मागण्यांसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालावर राष्ट्रवादी काँप्रेसनं आज मोर्चा काढला आमदार राजेश टोपे यांच्यासह राष्ट्रवादी काँप्रेसचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना आपल्या मागण्यांच निवेदन दिलं शाळांमध्ये स्वच्छतेच्या सुविधा पुरवण्याच्या बाबतीत भारतानं वेगानं प्रगती केली असल्याचं संयुक्त राष्ट्र संघाच्या नुकत्याच जारी झालेल्या अहवालात म्हटलं आहे स्वच्छतेच्या सुविधा नसलेल्या शाळांच्या संख्येत झपाट्यानं घट झालेली दिसून आल्याचं या अहवालात म्हटलं आहे

काही सामाजिक कार्यकत्याना माओवाद्यांशी असलेल्या संबधांच्या आरोपावरून अटक झाल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी वार्ताहर परिषदेत दिलेल्या माहितीबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयानं प्रश्न उपस्थित केले कायदा सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक परमबिर सिंग यांनी पुणे पोलिसांसोबत शुक्रवारी घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत या कार्यकर्त्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्रं वाचून दाखवली जून महिन्यात अटक झालेले डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते आणि गेल्या आठवड्यात अटक झालेल्या कार्यकर्त्यांमधे संबंध असल्याच्या निष्कर्षापर्यंत नेणारे पुरावे पोलिसांकडे असल्याचा दावा त्यांनी केला या प्रकरणात न्यायालयात पुरावा म्हणून दाखल होऊ शकतील अशी कागदपत्रं कशी वाचून दाखवली जाऊ शकतात असा सवाल न्या

एस शिंदे आणि न्या मृदुला भाटकर यांच्या खंडपीठान केला हे प्रकरण न्यायालयाच्या अधीन आहे अशा प्रकरणाशी संबंधित माहिती जाहीर करणं चुकीचं आहे असं न्या भाटकर म्हणाल्या

मात्र कारखानदारी क्षेत्राच्या कामगिरीची नकारात्मक आकडेवारी पुढ आल्यावर गुंतवणूकदारांचा उत्साह मावळला आणि त्यांनी विक्रीची सपाटा लावला ग्राहकोपयोगी वस्तू स्थावर मालमत्ता वीज आणि बैंकिंग क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांची आज जोरदार विक्री झाली

त्यामुळे लहान मुलांचा सहभाग यावेळी कमी झाला आहे लालबाग परळ दादर घाटकोपर माझगाव जोगेश्वरी अंधेरी ताडदेव बोरीवली या ठिकाणी मोठमोठ्या दहीहंडी उभारल्या आहेत गोविंदांना आकर्षित करण्यासाठी मुंबईत अनेक ठिकाणी आयोजकांनी पाच लाख रुपयांपर्यंतची बक्षीसं ठेवली आहेत त्यामुळे मुंबईतली अनेक गोविंदा पथकं ठाण्याच्या दिशेनं धाव घेताना दिसत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनीही घाटकोपर िं आमदार राम कदम यांनी आयोजित केलेल्या दहिहंडी उत्सवात भाग घेतला पालघर जिल्ह्यात पोषण या विषयावर जनजागृती करण्याच्या उदेशानं सर्व अंगणवाडी केंद्रांमधे गोक्ळाष्टमीच्या निमितानं पोषण हंडी साजरी करण्यात आली पालघर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या वतीनं संपूर्ण सप्टेंबर महिन्यात पोषण अभियान राबवलं जात आहे

या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत राष्ट्रवादी काँप्रेसचे धुळे शहर आणि जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी आज आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला मनोज मोरे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असतांनाच आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा यापुर्वींच दिला आहे

येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तसंच मराठवाडा धिं तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे